ग़हनिर्माण मंत्रालयादरम्यान सामंजस्य करार

संकेतस्थळाची निर्मिती

फेरीवाल्यांना सूक्ष्म कर्जप्रवठ्याची सोय उपलब्ध करून देणाऱ्या पंतप्रधान स्वनिधी अर्थात फेरीवाल्यांसाठी पंतप्रधान आत्मनिर्भर निधी या योजनेची अंमलबजावणी करणारी बँक म्हणून सिडबी अर्थात स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाला निय्क्त करण्यासाठी आज केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि सिडबी यांच्यात आज एक सामंजस्य करार करण्यात आला केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने संयुक्त सचिव संजय क्मार आणि सिडबीचे उपव्यवस्थापकीय संचालक व्ही सत्य वेंकटा राव यांनी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हरदीप सिंग प्री यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या या सामंजस्य करारान्सार केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली सिडबी पंतप्रधान स्वनिधी योजनेची अंमलबजावणी करेल कर्जाचा प्रवठा करणाऱ्या संस्थांना सीजीटीएमएसई अर्थात सूक्ष्म आणि लघ् उद्योगांच्या कर्ज हमी निधी विश्वस्तांच्या माध्यमातून कर्जाच्या हमीचे व्यवस्थापनही सिडबी करणार आहे शहरी स्थानिक संस्था पतप्रवठा संस्था डिजिटल पेमेंट ऍग्रीगेटर्स आणि इतर संबंधित यांच्यात संपर्क राखण्यासाठी आणि माहितीची देवाणघेवाण स्रू ठेवण्यासाठी सर्व प्रक्रियांचे दस्तावेज राखणे आणि इतर कामांसाठी एक पोर्टल आणि ऍपच्या माध्यमातून सर्वांना उपय्क्त ठरेल असा एकात्मिक माहिती तंत्रज्ञान मंच ही बँक विकसित करेल भारत चीन सीमा भागातल्या तणावाच्या स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी पाच वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे

याच पार्श्वभूमीवर या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या गरीब कल्याण रोजगार अभियानाचे उद्घाटन करण्यात येत आहे ही योजना ग्रामीण भागातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्याच्या ृष्टीने राबविण्यात येणार आहे बिहारचे म्ख्यमंत्री आणि उपम्ख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून या योजनेचे उद्घाटन करण्यात येईल

राज्यातल्या उदयोगांमधील उपलब्ध रोजगारसंधींची माहिती बेरोजगार तरुणांना आता संकेतस्थळावर मिळणार आहे याशिवाय याच संकेतस्थळावर उद्योजकांनाही राज्याच्या विविध भागात उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रातल्या क्शल मनुष्यबळाची माहिती मिळणार आहे

बेरोजगार तरुणांसाठी या संकेतस्थळावर विविध सुविधा उपलब्ध आहेत यासाठी त्यांनी संकेतस्थळावर त्यांच्या शैक्षणिक आणि इतर माहितीसह नोंदणी करणे आवश्यक आहे या माहितीच्या आधारे आवश्यकतेन्सार एखाद्या उद्योग अथवा आस्थापनेकडून त्यांना नोकरीची संधी मिळू शकते विविध माध्यमांमध्ये प्रसिध्द होणाऱ्या रिक्त पदांच्या जाहिराती पाहण्यासाठी रिक्तपदांच्या जाहिराती या टॅबव्दारे माहिती मिळू शकेल शासकीय तसेच खासगी अधिसूचित रिक्तपदांची माहिती त्यासाठी उमेदवारी अर्ज सादर करणे राज्यभरात आयोजित होणाऱ्या रोजगार मेळाव्यांची माहिती मिळवणे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमात सहभागी होणे या गोष्टीही या संकेत स्थळावरुन करणं शक्य आहे

त्याम्ळे या कर्जम्क्ती योजनेशी संबंधित पोर्टलवरील ई केवायसी प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती यादरम्यान ज्या शेतक यांची नावे कर्जम्क्ती यादीमध्ये आली आहेत त्यांच्या आधार प्रमाणिकरणाची कार्यवाही प्न्हा स्रु करण्यात आली आहे

त्यामुळे योजनेतील पात्र शेतक यांच्या कर्ज खात्यावर असलेली रक्कम शासनाकडून येणे दर्शवावी आणि अशा शेतकऱ्यांना बँकेने पीक कर्जवाटप करावे अशा सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे अशा वेळी कृषीच्या माध्यमातून या देशाची अर्थव्यवस्था उभी राहू शकते खरीप हंगामाच्या मुहूर्तावर पीक कर्जासाठी नियमांचे पालन करून भंडारा जिल्ह्यातील पाव शेतकरी सभासदांना फास्टट्रॅक मोडवर कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले पीक कर्ज वाटपासाठी महसूल कृषी आणि बँक सखी असा टास्कफोर्स तयार करण्यात यावा असे त्यांनी सांगितले जिल्हा परिषद सभागृहात आज विविध विषयाचा आढावा पालकमंत्री स्नील केदार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते

शेतक यांच्या घरातील कापूस खरेदीबाबत गेल्या आठवड्यात यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी एम

सिंह यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती यात सीसीआय आणि कॉटन फेडरेशन यांना काप्स खरेदीबाबत अंतिम नियोजनसुध्दा आखून देण्यात आले होते त्यानुसार रोज किमान किती गाड्या कोणत्या जिनिंगवर जाईल आदी सूचना देण्यात आल्या तरीसूध्दा दारव्हा येथील जाधव जिनिंगमध्ये कापूस खरेदीबाबत मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याने यवतमाळचे जिल्हाधिकारी सिंह यांनी संबंधितांवर कारवाईचे निर्देश दिले आहे ठरवून दिलेल्या नियमांन्सार कापूस खरेदी झाली नाही तर यापुढे कडक पाऊले उचलण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले

महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी महिला बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी याप्ढेही सातत्याने प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड यशोमती ठाकूर यांनी दिली ठाकूर यांच्या प्रयत्नाने प्रारंभी कारागृहातील बंदीजनांकडून आणि त्यानंतर कस्तूरबा महिला बचत गट समितीकडून सोलर चरख्याच्या माध्यमातून मास्कनिर्मिती स्रू करण्यात आली उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातही बचत गटांच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर मास्कनिर्मिती स्रु करण्यात आली

नमस्कार